कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करत स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम होत आहेत स्वातंत्र्य दिनाचा मुख्य समारोह दिल्लीत लाल किल्ला इथं होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल त्यानंतर ते देशाला संबोधित करतील मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल प्ण्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ध्वजारोहण करतील औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल जालन्यात पालकमंत्री राजेश टोपे परभणीत पालकमंत्री नवाब मलिक नांदेडला पालकमंत्री अशोक चव्हाण हिंगोलीत पालकमंत्री वर्षा गायकवाड लातूरला पालकमंत्री अमित देशमुख उस्मानाबादला पालकमंत्री शंकरराव गडाख तर बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल शासकीय निमशासकीय कार्यालयं तसंच खाजगी आस्थापनांमध्येही दरवर्षीप्रमाणे ध्वजारोहणाचे कार्यक्रम होतील शाळा महाविद्यालयांमध्ये मात्र विद्यार्थ्यांविना तसंच कोणत्याही समारंभाविना मोजक्याच शिक्षकांच्या उपस्थितीत हा समारभ होणार आहे दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातली सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे

ते काल स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करत होते या अत्यंत मोठ्या आव्हानाचा अंदाज घेत केंद्र सरकारनं योग्य वेळी अनेक प्रभावी उपाययोजना केल्या ही बाब अत्यंत दिलासादायक असल्याचं ते म्हणाले सर्व राज्य सरकारांनी आपापल्या स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक त्या उपाययोजना केल्या लोकांनीही सरकारच्या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य केलं आपल्या कटिबद्ध प्रयत्नांमुळे आपण या जागतिक साथरोगाचा प्रभाव आटोक्यात आणण्यात आणि अनेकांचे प्राण वाचवण्यात यशस्वी ठरलो असल्याचं राष्टपतींनी नमूद केलं

यावेळी राष्टपतींनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना एक देश एक शिधापत्रिका स्वावलंबी भारत अभियान यासारख्या योजनांचा उल्लेख केला राष्ट्रपतींनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या श्भेच्छा देत देशाच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली

यामध्ये जम्मू काश्मीर पोलिस दलातले जमादार अब्दुल राशीद कलास यांना मरणोत्तर कीर्ती चक्र जाहीर झालं आहे नऊ जणांना शौर्य चक्र जाहीर झालं असून यामध्ये मराठा लाइट इन्फंट्रीचे मेजर अनिल उर्स यांचा समावेश आहे

यामध्ये मराठा लाइट इन्फंट्रीचे लान्स हवालदार विकास पवार शिपाई विकास पाटील दीपक सपकाळ विकास कापसे यांचा समावेश आहे चार जणांना नौदलाची शौर्य पदकं तर पाच जणांना हवाई दलाची शौर्य पदकं जाहीर झाली आहेत

अग्निशमन दलाचे शौर्य पदकही काल जाहीर झाले यामध्ये मुंबईतले उपमुख्य अग्निशमन अधिकारी यशवंत जाधव वरीष्ठ केंद्र अधिकारी उमेश पलांडे अग्निशमन दलाचे जवान तुकाराम पाटील आणि सतिश शिंगाजडे यांचा समावेश आहे

यामध्ये औरंगाबाद मधल्या सातारा परिसराचे विशेष राखीव पोलिस दलातले सहाय्यक समादेशक मोहम्मद इलियास मोहम्मद सय्यद शेख उस्मानाबादचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दागूभाई महम्मद शेख औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब एरंडे जालन्याचे सहाय्यक उपनिरीक्षक मोईनुद्दीन फकरुद्दीन तांबोळी औरंगाबाद छावणी वाहतूक शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक कैलास सनान्से औरंगाबाद ग्रामीण पोलिस मुख्य कार्यालयातले सहाय्यक उपनिरीक्षक दिलीप चौरे तसंच औरंगाबाद विशेष तपास पथकातले जमादार तात्याराव बाजीराव लोंढे यांचा समावेश आहे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदक प्राप्त झालेल्या सर्व पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे

सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं काल यासंदर्भातल्या सुनावणी दरम्यान हा निर्णय दिला न्यायव्यवस्थेचा अवमान करणारी दोन ट्वीट भूषण यांनी प्रसारित केल्याचा आरोप आहे भूषण यांनी गेल्या पाच तारखेला आपल्या या संदेशाच्या प्रसारणाचं समर्थन केलं होतं हे संदेश न्यायमूर्तींची वैयक्तिक क्षमता आणि आचरणाविरुद्ध होते मात्र न्यायाच्या कार्यात अडथळा आणणारे नव्हते असं त्यांनी म्हटलं होतं येत्या वीस तारखेला भूषण यांच्या शिक्षेचं स्वरुप ठरवण्यासाठी पुढील सुनावणी होणार आहे

ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं राज्यातल्या पहिल्या टेलीआयसीयू प्रकल्पाचा ऑनलाईन प्रारंभ करताना ते काल बोलत होते याअंतर्गत अतिदक्षता कक्षातल्या रुग्णांना विशेषज्ञाचं मार्गदर्शन आणि उपचार सेवा दिली जाणार आहे या तंत्रज्ञानामध्ये दिल्लीतल्या विशेषज्ञांकडून गंभीर रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं जातं आणि त्यांना कुठले उपचार द्यायचे याचे मार्गदर्शन केले जाते दिवसातून पाच वेळा या विशेषज्ञांकडून रुग्णांची विचारपूस केली जाते कोरोना विषाणू संसर्गामुळे होणारा म़त्यूदर नियंत्रणासाठी टेलीआयसीयु सुविधा फायदेशीर ठरेल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला

त्यांनी काल एका संदेशाद्वारे ही माहिती दिली डॉक्टरांच्या सल्ल्यान्सार आपण आता पुढले काही दिवस निवासस्थानी विलगीकरणात राहणार आहोत असं त्यांनी सांगितलं आहे

काल सकाळी ही घटना घडली शहीद द्रश्यंत नंदेश्वर हे गडचिरोलीचे रहिवाशी आहेत

औरंगाबाद शहर आणि परिसरात काल दिवसभर हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला शहरात गेले दोन दिवस सूर्यदर्शन झाल नाही

केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं सुरु असलेल्या कचरा मुक्त भारत अभियानाअंतर्गत काल परभणी जिल्ह्यात भित्तीफलकांद्वारे जनजागृती करण्यात आली कोरोना विषाणूपासून बचाव प्लास्टिकची समस्या वृक्ष लागवड संस्थात्मक स्वच्छता आणि शाश्वत स्वच्छता आदी विषयांची यावेळी माहिती देण्यात आली

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या इतर जिल्ह्यांपेक्षा हिंगोली जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे प्रशासनानं शासकीय आणि खासगी डॉक्टरांशी चर्चा करुन नियोजन करावं असं त्या म्हणाल्या दरम्यान पालकमंत्री गायकवाड यांनी काल औंढा तालुक्यातल्या मौजे येहळेगाव इथ अतिवृष्टीग्रस्त शेत शिवाराची पाहणी केली

लातूर जिल्ह्यातल्या बाभळगाव इथल्या विलासबागेतल्या स्मृतिस्थळावर देशमुख कुटुंबियांनी त्यांना आदरांजली वाहिली यानिमित्त लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं काल रक्तदान शिबिर घेतलं

मात्र जिल्ह्यात अनेक प्रकल्पांत पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे

तसंच प्रशासनाच्यावतीनं कोविड केअर सेंटर मध्ये उपलब्ध करून दिलेल्या आरोग्याच्या सोयी सुविधांची पाहणी केली

या खटल्याच्या सुनावणीत समोर आलेले पुरावे आणि सरकारी वकील जयंत देशमुख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून या खटल्यात आरोपी पती पत्नी आणि मेहणा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

गंगाखेड तालुक्यातल्या सुपा इथले ग्रामविकास अधिकारी रामदास आमले यांचा तीन ऑगस्ट रोजी मृत्यू झाला त्यांच्या वारसास विमा कवच रक्कम मिळण्याबाबत परभणी जिल्हा परिषदेने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता